हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

सर्व विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन न करता त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे

त्या म्हणाल्या राज्यामधले जे विद्यार्थी आहेत जे पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत शिक्षण हक्क अधिकारांच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे त्यांना पास करुन त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्या संदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपण विविध मार्गातून मूलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या मधल्या काळामध्ये करण्याचं काम केलं परंतू पहिले ते आठवीचे विद्यार्थी आहेत त्यांची वर्गोन्नती करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतला आहे

विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना त्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील असं गायकवाड यांनी सांगितलं

गेल्या वर्षी अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेल्या प्रकरणांचा तसंच विषयांचा नव्या वर्षात समावेश करण्यात आला आहे

कोविड विषाणू विरुद्धची लढाई एकट्या सरकारची नाही सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी राजकारण न करता साथ दिली पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कोरोनाशी लढताना राज्यात भीतीचं वातावरण नसावं एकमेकांची योग्य काळजी घेण्याच्या द्रष्टीने समाजात जागृती व्हावी आणि या कामी माध्यमांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं सरकारला टाळेबंदी करणं आवडत नाही कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवं आव्हान उभं राहिल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल त्यामध्ये व्यायामशाळा जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं चित्रपटगृह चालक मालक संघटनेलाही मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं

पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल पत्रकार परिषदेत पक्षाची ही भूमिका मांडली एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपण कोरोनाच्या संकटात सरकारला साथ देऊ मात्र सरकारने सामान्य जनतेचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा असं उपाध्ये यांनी नमूद केलं राज्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना चाचणी सुविधा मोफत उपलब्ध करुन द्यावी आणि कोविडवर शासकीय तसंच खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करावेत अशी मागणीही उपाध्ये यांनी केली

यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब कर्नाटक दिल्ली हरियाणा आणि छत्तीसगढ या राज्यांचा समावेश आहे मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव पोलिस महासंचालक तसंच आरोग्य सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड प्रतिबंधासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याचे तसंच मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन करण्याचे निर्देश दिले दरम्यान आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे काही अपात्र लाभार्थी लसीकरणासाठी या श्रेणीतून नोंदणी करत असल्याचं आढळून आलं आहे यामुळे नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटल आहे

काल जिल्ह्यातील सप्ताहांत टाळेबंदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला शहरातली बहुतांश दुकानं बंद दिसून आली रस्त्यावर वाहतुकही तुरळक स्वरुपात होती जिल्ह्यात आजही पूर्ण टाळेबंदी लागू राहणार आहे दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन अधिकारी नागरिकांशी संवाद साधला कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात लसीकरणावर अधिक भर द्यावा अशा सूचना त्यांनी प्रशासकीय तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या

भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावात दोन दिवसांची जनता संचारबंदी पाळण्यात येत असल्यानं काल रस्त्यांवर बाजारात श्कश्काट दिसून आला घनसावंगी तालुक्यातल्या वालसावंगी इथं दोन दिवसांपासून पुकारण्यात आलेल्या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सैलानी इथं भरणारी हाजी हजरत अब्दल रहमान उर्फ सैलानी बाबा दरगाह परिसरात भरणारी यात्रा रद्द करण्यात आली होती

हा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला नियंमांच उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली

यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू खिस्तांचा मानवता प्रेम दया क्षमा आणि त्यागाचा संदेश सर्वांकरताच मार्गदर्शक असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे

कांबळे यांचं काल मुंबई इथं निधन झालं ते शंभर वर्षांचे होते मूळ साताऱ्याचे कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं होतं राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खाती सांभाळली आहेत

कुंटूरच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणारे कुंटुरकर यांनी बिलोली पंचायत समितीचे सभापती तसंच नांदेड जिल्हा परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्षपद भुषवलं होतं दोन वेळी आमदार तर एकदा खासदारपदी निवडून गेलेले कुंटरकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष सांभाळल्यावर राष्टवादी पक्षातही त्यांनी अनेक वर्ष काम केलं गेल्या दीड वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता नायगाव तालुक्यातल्या जय अंबिका साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राज्य सहकारी बँकेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं कुंटुरकर यांच्या निधनानं ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेला नेता हरपला अशा शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशकं भरीव कार्य केलं आहे देशपांडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री छगन भ्जबळ यांनी शोक व्यक्त केला आहे

किती गावातल्या किती नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब शहरात बनावट नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे असरफ अली असं या इसमाचं नाव असून पोलिसांनी सापळा रचून राहत्या घरातून त्याला अटक केली त्याच्या घराची झडती घेतली असता कचऱ्याच्या डब्यात पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या तीन तर दोनशे रुपये दर्शनी मूल्याच्या पाच बनावट नोटा आढळल्या